राज्य जल परिषदेची सातवी बैठक आज म्ंबई इथं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत एकात्मिक राज्य जल आराखडा द्रुस्तीस मान्यता देण्यात आली यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी एकात्मिक राज्य जल आराखड्यात आणि एकात्मिक कृष्णा खोरे जल आराखड्यात ग्जवणी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्राची आकडेवारी द्वितीय सुप्रमानुसार स्धारित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला त्यान्सार ग्जवणी प्रकल्पाच्या इतर तपशिलामध्ये कोणताही बदल न करता सुधारित सिंचन क्षेत्र दुरुस्ती करण्यात आली यामुळं प्रत्यक्ष सिंचनात वाढ होणार आहे कृष्णा भिमा स्तरीकरण प्रकल्पाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आवश्यकता भासल्यास पाणी उपलब्धतेच्या परवानगीसाठी लवादाकडे संदर्भ करण्याचे म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले राष्ट्रीय योजना आणि कृती आराखड्यासंदर्भातील एकसृत्री यंत्रणेची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त क्षेत्रातील विविध योजनांच्या कामांना गती देण्यासाठी उपय्क्त सूचना केल्या नक्षलग्रस्त गडचिरोलीए गोंदिया या जिल्ह्यातील रस्तेए पूलए मोबाईल नेटवर्कर शिक्षणर आरोग्य आदी विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला या विषयांसंबंधीच्या कामांना तसंच जिल्हा प्रशासनाच्या कामांना गती देऊन ती कालबद्ध पदधतीनं पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारीए कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर द्रसऱ्या जिल्ह्यात बदलीचे आदेश त्यांना निय्क्ती आदेशाच्या वेळीच द्यावे त्याम्ळं त्या जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपली बदली होणार याची निश्चिती असल्यामुळं ते कार्यक्षमतेनं कामं करतीलर असं म्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

मात्रए अर्ज करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेताए या मुदतीत वाढ करण्यात आली आहे राज्य सरकारनं शासन निर्णय काढून ही वाढ करण्यात आल्याचं पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे

त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला पीक विमा अर्ज दाखल करुन केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीकविमा खरीप हंगाम योजनेचा लाभ घ्यावार असं आवाहनही सरकारतर्फे करण्यात आलं आहे काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आजही लोकसभेत उमटलेण् लोकसभेचं कामकाज सुरू होताचए काँग्रेसचे अधीर रंजन चौधरीए द्रमुकचे टी आर बालूए यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीए या संदर्भात पंतप्रधानांनी सदनात येऊन खुलासा करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली अध्यक्षांनी प्रश्नोतराचा तास या गदारोळातच सुरू ठेवला यासंदर्भात निवदेन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उभे राहताचए काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जून महिन्यात झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसंदर्भात काहीही बोलणं झालेलं नाहीए या बैठकीला परराष्ट्र मंत्री उपस्थित होतेए त्यावरूनच परराष्ट्र मंत्र्यांनी कालच ही बाब स्पष्ट केल्याचंए राजनाथसिंह यांनी सांगितलं काश्मीर हा भारताच्या स्वाभिमानाचा विषय असूनए यावर पाकिस्तानशी थेट दवीपक्षीय चर्चाच केली जाईलए असं राजनाथसिंह यांनी नमूद केलंण गेल्या पाच वर्षांत आयकाराच्या माध्यमातून सरकारी खात्यात दुपट रक्कम जमा झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी सांगितले सितारामन यांनी यानिमित्त आयकर विभागाचे अभिनंदन केलं आहे आज नवी दिल्ली इये आयकर दिवसानिमित्त आयोजित समारोहात संबोधित करतांना त्या बोलत होत्या कर दात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचा सल्लाही अर्थमंत्र्यांनी अषिकाऱ्यांना दिला सितारामन यांनी यावेळी टैक्सलॉग नावाच्या एका जर्नलचं ही प्रकाशन केलं या माध्यमाझरे करासंबंधी मुद्यांच्या स्पष्टीकरणाबाबत मदत मिळणार असल्याचं सांगितलं संपत्तीची पुर्नगुंतवणूक करण्यासाठी आयकराचं पुर्नर्वितरण करणं गरजेचं असल्याचांही अर्थमंत्री सितारामन यावेळी म्हणाल्या

रशियामधील सर्वात मोठी पोलाद कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गृंतवणुक करणार आहे यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज उदयोगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली यावेळी रशियाचे वाणिज्यदूत ए

इलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सूरू करणार आहे औरंगाबादच्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली असून ही जागा देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे पहिल्या टप्प्यात आठशे कोटी रुपयांची ग्रंतवणूक होणार आहे

त्यावेळी स्मारे सहा हजार कोटींची ग्ंतवणूक केली जाणार आहे

या दिवशी कारगिल युदधात भारतानं आपल्या विजयाचा ध्वज फडकवला होता हा दिवस देशभरात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो राज्यातील य्वकांमध्ये देशाच्या सैन्याबददल कर्तव्यभावना आणि अभिमान वाढावा याकरिता राज्यातील साडेचारशे चित्रपटगृहमध्ये श्उरी दि सर्जिकल स्ट्राइकश्र हा चित्रपटा मोफत दाखवण्यात वेणार आहे

माजी सैनिक कल्याण विभागाने संबंधित निर्मातेए वितरक आणि राज्यातील चित्रपटगृह मालक संघटना यांच्या सोबत यादृष्टीनं नुकतीच बैठक घेतली चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यास निर्माते आणि वितरकांनी अन्मती दर्शविली आहे हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पाडावा याकरिता माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यंत्रणेला निर्देशित केलं आहे

या दोन्ही पक्षांत जागवाटपासंबंधी काल झालेल्या चर्चेनंतर आज काँप्रेसव्या एका नेत्यानं पीटीआय वृत्तसंस्थेता ही माहिती दिली गेल्या वेळची वियानसमा निवडणुक स्वतंत्रपणे लढक्ली

काही जागांवर अदलावदल होण्याची शक्यता असून काही जागा तर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

विशेष म्हणजे देशातील अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं महापौर जयवंत सुतार महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला अमरावती इथं शासकीय वैदयकीय महाविदयालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असून कोंडेश्वर येथील जागा वैदयकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली असल्याचं कृषीमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय वैदयकीय महाविदयालय स्थापन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी डॉ

यानुसार या वर्षीही शैक्षणिक साहित्याचं वाटप कारागृह उपमहा निरीक्षक योगेश देसाई यांच्या इस्ते आज करण्यात आलं

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसानं दडी मारली आहे नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे सोबतच खरीप इंगामासाठी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर देखिल उशिरानं क्षेत असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे

आठवडचाच्या शेवटी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा देखिल अंदाज व्यक्त करण्यात आला आहे